केंद्रीय ग्रहमंत्रालयाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना नागरिकत्वाच्या मुद्द्यावरुन नोटीस बजावली आहे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं नागरिकत्व आणि शैक्षणिक पात्रतेचा मृद्दा अमेठीतल्या एका अपक्ष उमेदवाराने काही दिवसांपूर्वींच उपस्थित केला होता राहल गांधी यांनी ब्लॅक ऑप्स लिमिटेड या कंपनीच्या कागदपत्रांवर आपण ब्रिटीश नागरिक असल्याचं म्हटल्याचा त्यांच्यावर आरोप आहे या प्रकरणी निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला होता मात्र भारतात दुहेरी नागरिकत्व बेकायदा असून या प्रकरणी गृह मंत्रालयानं राहुल गांधी यांचं नागरिकत्व रद्द करावं अशी मागणी भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे या तक्रारीच्या आधारे राहुल गांधी यांना बजावण्यात आलेल्या नोटीसमध्ये पंधरा दिवसांच्या मुदतीत यासंदर्भात सत्य माहिती सादर करण्यास सांगितलं आहे संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी काल किर्गिस्तानमध्ये बिश्केक इथं आयोजित शांघाय सहकारी संघटना एससीओ या संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेत भाग घेतला

दरम्यान सीतारामन यांनी चीन तसंच रशियाचे आपले समपदस्थ आणि किर्गिस्तानच्या सशस्त्र दलाच्या अधिकाऱ्यांसह द्विपक्षीय बैठकाही केल्या

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या निर्णयान्सार हा निधी राज्यांच्या आपत्ती निवारण कोषात जमा केला जाईल यामध्ये आंध्र प्रदेशासाठी दोनशे कोटी ओडिशा तीनशे चाळीस कोटी तामिळनाडू तीनशे नऊ कोटी तर पश्चिम बंगालसाठी दोनशे पस्तीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत दरम्यान आपदग्रस्तांच्या मदतीसाठी विशाखापट्टणम् चेन्नई तसंच अरककोणम इथं नौदलाची सुसज्ज जहाजं तैनात करण्यात आली आहेत नौदलाची विमानंही नौदलाच्या विमानतळांवर पूर्ण तयारीत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे शिर्डी इथं काल झालेल्या विमान अपघात प्रकरणी स्पाईस जेट कंपनीनं विमानाच्या दोन्ही वैमानिकांना अंतर्गत चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केलं आहे काल सायंकाळी साडे चार वाजेच्या सुमारास दिल्लीहून शिर्डीला आलेलं प्रवासी विमान धावपट्टीवरून घसरून किरकोळ अपघात झाला

या अपघातामुळे शिर्डी विमानतळावरची विमान वाहतुक काही काळ ठप्प झाली होती

पालघर जिल्ह्यात पोलिसांनी सुमारे बारा लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे अहमदाबादहून गुटख्याची चोरटी वाहतुक होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी मुंबई अहमदाबाद रस्त्यावर आज पहाटे आंबोळी गावाजवळ एका टॅम्पोतून हा गुटखा जप्त केला या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून हे दोघे रायगड जिल्ह्यातल्या पनवेल इथले रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे या दोघांविरोधात अन्नसुरक्षा आणि प्रमाणन कायद्यान्सार कारवाई करण्यात आली राज्यात गेल्या सात वर्षांपासून गुटखा निर्मिती वाहतुक साठवणूक आणि विक्रीवर बंदी आहे गुटखा विक्री हा अजामीनपात्र गुन्हा असल्याचा निर्णय राज्य सरकारनं गेल्या वर्षी जारी केला आहे

यवतमाळ कडून चंद्रपूरकडे जाणाऱ्या अज्ञात ट्रकने चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर नववधू साक्षी उपरे हिचा रुग्णालयात हलवताना मृत्यू झाला

गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या वर्षी मतदानाचा टक्का वाढल्याचं या वृत्तात म्हटलं आहे